सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

देशातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे चर्चा केली लसीकरण महोत्सवाच्या काळात युवकांनी पुढाकार घेत ज्येष्ठ नागरिक आणि इतर पात्र व्यक्तींना लसीकरणासाठी नावनोंदणी करण्यास मदत करावी असं आवाहन मोदींनी यावेळी केलं पंतप्रधानांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचाही आढावा घेतला कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांवर भर द्यावा अशी सूचना मोदी यांनी यावेळी केली राज्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करणं आवश्यक असल्याचंही मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना सांगितलं महाराष्ट्र छत्तीसगड पंजाब मध्य प्रदेश गुजरात आणि इतर काही राज्यांमध्ये संसर्ग वाढीचा वेग चिंताजनक असून पहिल्या लाटेपेक्षा ही परिस्थिती गंभीर असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं काही राज्यांमधल्या लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढत असून प्रशासकीय पातळीवरही हलगर्जीपणा वाढत आहे असे सांगत नाराजी व्यक्त केली पुन्हा एकदा आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली असल्यानं चाचण्यांची संख्या वाढवा बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध तपासणी आणि उपचार या त्रिसूत्रीवर भर द्या अशी सूचना पंतप्रधानांनी केली

दैनंदिन बाधितांची संख्या कमी होण्याची चिन्हं दिसत नसली तरी दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र वाढते आहे

देशात आणि राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्यानं हे आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री शिवराज सिह चौहान यांनी सांगितलं कोरोना रुग्णांना योग्य आणि वेळेवर उपचार मिळावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून विविध खासगी रुग्णालयांमध्येही मोफत उपचारांची सोय केली जात आहे तसंच ऑक्सिजन आणि इतर औषधांचाही पुरेसा साठा करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीन सांगितल

या भागांमध्ये कोरोनाचा अधिक फेलाव झाला असल्यान संचारबंदी लागू करत असल्याचं असं आदेशात म्हटलं आहे

या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे

अधिकारी यांनी चिथावणी देणारं भाषण केलं होतं अशी तक्रार भारतीय कम्युनिस्ट पक्षानं केली होती पश्चिम बंगाल पश्विम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार काल संध्याकाळी संपला अखेरच्या दिवशी सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी सभा रॅली बैठका घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला

पूर्व लडाखमधल्या चुशूल इथं ही बैठक होणार आहे भारत आणि चीनमध्ये सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू असून आजच्या बैठकीत गोग्रा हॉट स्प्रिंग्ज आणि देप्सांग पठार या संघर्ष बिंदूंवरून माघार घेण्याबाबत चर्चा होणार आहे लेफ्टनंट जनरल पी

मेनन हे भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार असून चीनच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व मेजर जनरल लिऊ लिन हे करणार आहेत

जयशंकर यांनी काल इरिट्रिया देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री उस्मान सालेह महंमद यांची भेट घेतली वेगवान कृती आराखडा राबवून संबंध दृढ करण्यास दोन्ही नेत्यांनी यावेळी मान्यता दिली जयशंकर यांनी विकासासाठी भारत सरकारनं ठरवलेल्या प्राधान्यक्रमाची माहिती महंमद यांना दिली कृषी मत्स्यव्यवसाय शिक्षण आरोग्य सुविधा खाणकाम उत्पादन नवीकरणीय ऊर्जा आणि पायाभुत सेवा या क्षेत्रामध्ये भारताला सहकार्य अपेक्षित आहे असं जयशंकर यांनी सांगितलं महंमद यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांचीही भेट घेत चर्चा केली

अमेरिका निर्बंध अमेरिकेने आज म्यानमामधील सरकारी मालकीच्या मौल्यवान खड्यांच्या कंपनीवर निर्बंध जारी केले म्यानमामधल्या लष्करी राजवटीचे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत बंद करण्याच्या हेतूनं हा निर्णय घेण्यात आला आहे म्यानमा जेम्स एन्टर प्राईजेस असं निर्बंध घातलेल्या कंपनीचं नाव आहे या निर्बंधानुसार या कंपनीची अमेरिकेत असलेली सर्व मालमत्ता गोठवण्यात आली आहे मोदी ओडिशा उत्कल केसरी डॉक्टर हरेकृष्ण माहताब यांनी लिहिलेल्या ओडिशा इतिहास या पुस्तकाच्या हिंदी भाषेतल्या आवृत्तीचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते नवी दिल्ली इथं प्रकाशन होणार आहे आतापर्यंत केवळ उडिया आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असलेल्या या पुस्तकाचा हिदी अनुवाद शंकरलाल पुरोहित यांनी केला आहे डॉक्टर हरेकृष्ण माहताब यांचा भारतीय स्वातंत्र्ययुद्वात उल्लेखनीय सहभाग होता

जवान छत्तीसगड मधील बीजापुर इथं झालेल्या चकमकीनंतर नक्षलवाद्यांच्या ताब्यात असलेले जवान राकेश्वर सिंह मन्हास यांना नक्षलवाद्यांनी काल सोडून दिलं त्यांच्या सुटकेच्या बातमीनंतर त्यांच्या कुटुंबाने आनंद व्यक्त केला आहे

यानंतर नक्षलवाद्यांनी राकेश्वर सिंह यांचं अपहरण केलं होतं नक्षलवाद्यांनी राकेश्वर यांच्या सुटकेसाठी काही अटी ठेवल्या होत्या परंतु सरकारचा वाढता दबाव पाहता त्यांची मुक्तताकरण्यात आली

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राकेशर सिंह यांच्याशी काल दूरध्वनीवरून संवाद साधला शहा यांनी राकेश्वर सिंह यांच्या कुटुंबियांशीही संवाद साधला ऑलिम्पिक पात्रता टोकियोमध्ये यंदा होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी प्रथमच भारताचे चार नौकानयन पटू पात्र ठरले आहेत विष्णू सर्वानन याच्यासह गणपती चेंगप्पा आणि वरुण ठक्कर या जोडीनं सध्या ओमान इथं सुरू असलेली पात्रता फेरी पार केली कालच नेत्रा कुमानन ही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली होती असे यश मिळवणारी ती पहिली भारतीय महिला नौकानयनपटू आहे दरम्यान वेटलिफ्टिंगमध्ये पात्रता फेरी आधीच राखी हलदर ही डोपिंग चाचणीमध्ये अपयशी ठरली

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यात सलामीचा सामना होणार आहे संध्याकाळी साडे सात वाजता हा सामना सुरू होईल यंदाचे सामने मुंबई चेन्नई बंगळुरू अहमदाबाद नवी दिल्ली आणि कोलकाता इथं खेळवले जाणार आहेत

आता सहाच महिन्यांनंतर पुन्हा क्रिकेट रसिकांना आयपीएलचा आनंद घेता येणार आहे यंदाही कोविडच्या पार्श्वभूमीवर सामन्यांच्या ठिकाणी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार